घडामोर्डीवर बारकाईनं लक्षं ठेवण्याची सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना त्यांनी पत्राद्वारे केली आहे केरळात या आजाराचे दोन रुग्ण आढळल्यानं या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार केरळला आवश्यक ती सर्व मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे थायलंड आणि सिंगापूरहून भारतात येणा या प्रवाशांची प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विमानतळावरच वैद्यकीय चाचणी घेतली जात असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे

दरम्यान भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता दरम्यान फिलिपीन्समध्ये कोरोना विषाणूनं बाधित एक रुग्ण आज दगावला चीनशिवाय तिर देशांमधला कोरोना विषाणुनं दगावलेला हा पहिला रुग्ण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे दगावलेला रुग्ण मुळचा चीनमधल्या वूहान शहरातला नागरिक होता या रुग्णाला तो फिलिपीन्समध्ये येण्याआधीच कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे आभार मानले आहेत

भारत आणि मालदिवमध्ये दीर्घकाळापासून विशेष मैत्रीपूर्ण संबंध आहेत मालदिवी नागरिकांना योग्य वेळी चीनमधून बाहेर काढल्यामुळे आपातकालिन परिस्थितीमध्ये भारतच मालदिवच्या नागरिकांच्या मदतीला धावून येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत असल्याचं माले मधील भारतीय दुतावासानं म्हटलं आहे

भारत हा वादळानंतर त्वरित मदत पाठवणारा देश ठरला आहे असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळ महापूर आणि भूस्खलनामुळे या बेटावरच्या अनेकांना प्राण गमवावे लागले होते तर अनेकजण निर्वासित झाले भारतीय नौदलानं मदागास्कर बेटावर सुरु केलेल्या व्हॅनिला या बचावकार्यामुळे आपत्तीप्रस्तांना मदत पुरवली जात आहे

ते आज हैदराबादजवळ कान्हा क्वें श्रीरामचंद्र मिशनच्या साधक संमेलनात बोलत होते

रामचंद्र मिशन बुद्धाची शिकवण आणि राजयोगाच्या तत्वांचा प्रसार करते असं त्यांनी सांगितलं

व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे ते आज कर्नाटकात हुबळी श्वे व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर बोलत होते शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवणं नव्हे तर शिक्षणामुळे व्यक्तीमधे आत्मजागृती आणि सक्षमता आली पाहिजे असं ते म्हणाले हस्तकला बागकाम राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजना नीतीविज्ञान आणि श्तिहास यांना व्यक्तीमत्व विकासात असलेलं महत्व नायडू यांनी अधोरेखित केलं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते

काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात कालपासून सुरु झालेलं छापासत्र आजही सुरु आहे हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रीय दहशतवादी आदिल पाला आणि दविंदर सिंगबरोबर अटक झालेल्या रफी अहमद याच्या निवासस्थानी हे छापे घातले

भारताच्या सर्वोच्च प्रभावी समुदाय विकास योजनेअंतर्गत सहा सहकार्य करार करण्यात आले या बेटांवर राहणाऱ्या समुदायांच्या गरजा लक्षात घेऊन या कराराचं स्वरुप निश्वित केलं आहे

भारताच्या के एल राहुलला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं

या हल्ल्यानंतर या संपूर्ण भागात नाकाबंदी करुन दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे

श्रीनगरचे उपायुक्त शहीद कुंबाल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे नॅशनल कॉन्फरन्सचे ते अब्दुल माजीद भट लार्मी गुलाम नवी भट आणि डॉ मोहम्मद शफी तसंच पीपल्स डेमॉक्रेट्रीक पार्टीचे नेते मोहम्मद युसूफ भट यांची आज सुटका झाली या चौघांना अटक करुन श्रीनगरच्या आमदार निवासात ठेवलं होतं

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अनेक प्रचारसभा होत आहेत मेहराम नगर भागात मतदारांच्या घरोघरी जाऊन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे प्रचार करत आहेत तर ग्रेटर कैलाश भागात भाजपा अध्यक्ष जे

नड्डा यांनी प्रचारसभा घेतली कैरारी विधानसभा मतदारसंघात केजरीवाल यांनी रोडशोद्वारे मतदारांना मत द्यायचं आवाहन केलं